परीक्षा पर चर्चा या कार्यक्रमात काल नवी दिल्ली इथं विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दररोज किमान एक तास तंत्रज्ञानापासून द्र राहून त्या वेळात मित्रांची प्रत्यक्ष भेट घ्यावी पाळीव प्राण्यांशी किंवा उद्यानात खेळावं पुस्तकं वाचावीत तसंच कुटूंबासोबत वेळ घालवावा असं सांगितलं परीक्षेच्या निकालात मिळणारे गुण हेच सर्वस्व नाही असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं परीक्षांमुळे येणाऱ्या ताणावर नियंत्रण कसं मिळवावं याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड इथल्या जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारी विद्यार्थींनी प्रेरणा मनवर हिला या कार्यक्रमात पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याची संधी मिळाली प्रेरणाने विचारलेला प्रश्न आणि या प्रश्नाला पंतप्रधानांनी दिलेल्या उत्तराचा हा संपादित अंश ऐकूया

कितना निर्द्रोष सवाल मुझे पुछा गया है

ते म्हणाले माझा साठी तर ही फार अभिमानची गोष्ट आहे

पंतप्रधानांच्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली होती या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यातून अर्जुन थोरात नचिकेत पाटील जय जगदीश पारीख श्रेयस पांडव जयेंद्र खोमणे आणि नांदेड जिल्ह्यातली विद्यार्थिनी ऐश्वर्या मुंडकर या सर्वांना परीक्षा पर चर्चा कार्यक्रमात सहभागी होता आलं

भाजपचे निवडणूक प्रभारी राधामोहन सिंह यांनी त्यांना ही निवड झाल्याचं प्रमाणपत्र दिलं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी नड्डा यांचं अभिनंदन केलं आहे

गुन्हा घडला तेंव्हा किशोरवयीन होण्याचा दावा या दोषीनं एका याचिकेतून केला होता या प्रकरणातील चारही दोषींना येत्या एक फेब्र्वारी रोजी फाशी देण्यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत

सर्वसामान्यांना आपले मुख्यमंत्र्यांना संबोधून करण्यात येणारे अर्ज तसंच निवेदनं या विभागीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षात देता येणार आहेत हे अर्ज किंवा निवेदनं संबंधित क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणेकडे योग्य कार्यवाहीसाठी त्वरित पाठवले जाणार असून त्यावर कार्यवाहीबाबत लोकशाही दिनी आढावा घेण्यात येईल

जाधव यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी महसूल यंत्रणा संबंधित बँक आणि जाधव यांच्यात समन्वय साधून वस्तुनिष्ठता तपासून सातबारावरची नोंद अद्ययावत केली त्यामुळे जाधव यांचा शेतीविषयक कामांचा मार्ग मोकळा झाला

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली पाथरीच्या विकासाला औरंगाबाद इथल्या विभागीय आढावा बैठकीत दिलेली मंजूरी ही त्या भागाच्या विकासासाठी होती असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं तर आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी बोलताना साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत शासनाची यापूर्वी कुठलीच भूमिका नव्हती आणि यापूढेही ती तशीच असावी असा मुद्दा उपस्थित केला दरम्यान पाथरीच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेला शंभर कोटी रुपये निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी भाजपचे परभणी जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी केली आहे या मागणीचं निवेदन त्यांनी काल परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात मागील आठवडाभरापासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू आहे या आंदोलकांची चव्हाण यांनी काल भेट घेतली यावेळी ते बोलत होते

कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निवृत्ती वेतन सुधारीत किमान वेतन आणि भविष्य निर्वाह निधी रक्कम यासह विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलं आहे

माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आंदोलन स्थळी आंदोलकांची भेट घेतली मुलांना मोफत शिक्षण वसतीगृह सुशिक्षित बेरोजगारांसाठी आर्थिक विकास महामंडळ आदी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं

सहा जानेवारी रोजी निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी गोंधळ झाल्यान काल कडक पोलिस बदोबस्तात निवडणूक घेण्यात आली

श्रीकांत यांनी ही माहिती दिली

खरीप पीक विम्यातून वगळण्यात आल्यानं कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली मात्र अद्याप या प्रकरणी कारवाई झाली नसल्याचं आमच्या वातोहरान कळवलं आहे

प्राचार्य नारायण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या संमेलनात कथाकथन कवी संमेलन सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत नगरसोल ते नांदेड ही रेल्वे आज परभणी ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे तसंच काही गाड्या उशीरानं धावणार आहेत लिंबगाव ते च्डावादरम्यान रेल्वेमार्गाच्या कामासाठी तीन तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार असल्यानं हा बदल करण्यात आला आहे

महाराष्ट्राच्या केनिशा गुप्ता आणि वेदांत बाफना यांनी काल जलतरणात सुवर्णपदकं मिळवली